यानिमित्त सर्वत्र एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ यूनिटी इथं यानिमित्त काढण्यात येणाऱ्या एकता दौडमध्ये सहभागी होणार आहेत दरम्यान पंतप्रधान कालपासून दोन दिवसीय गुजरातच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल केवाडिया मध्ये जंगल सफारी प्रकल्प आरोग्य वन एकता मॉल आणि बाल पोषण उद्यानाचं उद्घाटन केलं

योग आणि आयुर्वेद लक्षात घेता याचं निर्माण करण्यात आलं आहे एकता मॉलमध्ये हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे

सी प्लेनचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्ण्यतिथीनिमित्त आज वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर होणाऱ्या सत्याग्रहात काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांसह राज्यातले अनेक मंत्री सहभागी होणार आहेत केंद्र सरकारचा नवीन कृषी कायदा अर्थव्यवस्थेला विस्कळीत करणारा आणि शेतकरी विरोधी आहे अशी काँग्रेसची भूमिका आहे

बँकांनी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे बँकेतल्या जनधन खात्यातून नगदी रक्कम काढल्यास शंभर रुपये शुल्क आकारलं जातं हे वृत्तही खोटं असल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे

काल लासलगाव इथं सरासरी पाच हजार शंभर रुपये प्रतीक्विंटल तर विंचूर इथं पाच हजार तिनशे रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला केंद्र सरकारनं कांदा साठवणूकीवर मर्यादा आणल्यानं गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवले होते काल सकाळीच लासलगाव बाजार समितीमध्ये सहाशे मेटिक टन कांद्याची आवक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्या पार्श्वभूमीवर राज्याचे सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी सीमा भागातल्या जनतेसाठी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

या परिस्थितीत महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी नियमित कामकाजासोबत मालवाहतूक टायर रिमोल्डिंग एसटी पेट्रोल पंपावर इतर वाहनांना इंधन विक्री सारखे उपक्रम राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं

राज्य सरकारी कर्मचारी आणि सावर्जनिक क्षेत्रातील संस्था बँका तसंच खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एलटिसी योजना लागू असेल तर ते कर्मचारी त्यांना मिळालेल्या प्रवास भत्त्यातून केंद्रीय योजनेप्रमाणे खरेदी करू शकतात

जालना आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार बाधितांचा मृत्यू झाला

हिंगोली जिल्ह्यात नव्या दहा रुग्णांची नोंद झाली

औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते औरंगाबाद शहरास स्मार्ट सिटी बनवण्याच्या द्रष्टीने नागरिकांना रस्ते पाणी शिक्षण वाहतूक आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात महानगरपालिकेनं सुरु ठेवलेल्या उपाययोजना यापुढेही सुरु ठेवाव्यात असं त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे स्मूतीवन जंगल सफारी यासह क्रांती चौक इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्तळा उभारणीच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला

ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते येत्या दोन ते तीन महिन्यात या कामांच्या मंजुरीबरोबरचं निविदांची प्रक्रियासुध्दा सुरू केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली या कामांकरिता आणखीन निधी हवा असेल तर तोही उपलब्ध केला जाईल असं चव्हाण यावेळी म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यावर्षी एम

अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु ठेवण्यात येणार आहे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध विभागप्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला विद्यापीठात एम फील पीएच डी संशोधनासाठी राज्यभरातून अनेक विद्यार्थी येतात विद्यार्थ्यांची मागणी आणि फेलोशीपचं प्रमाण पाहता यंदा प्रवेश सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार एम

बँकेचे मार्गदर्शक दिलीप देशमुख यांनी काल बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली

मद्याचं अवैध दुकान सुरू ठेवण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडून मासिक हप्ता दोन हजार रुपयांची मागणी केली होती

लातूर तालुक्यातल्या मुरुड इथं ग्रामीण रुग्णालय जवळा इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी या रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत

इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद ए मिलाद उन नबी म्हणून साजरा केला जातो या दिवशी ठीकठिकाणी जुलूस काढला जातो तसंच मशिदींमधून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं

उस्मानाबाद इथं ईद ए मिलाद उन्नबी निमित्त काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी साठ जणांनी रक्तदान केलं औरंगाबाद शहरातही चार ठिकाणी रक्तदान शिबिरं घेण्यात आली शहरात जुलूस न काढता मुस्लिम बांधवांनी घरातच दरुद शरीफचं पठण करत साधेपणानं ईद साजरी केली

नांदेड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते माजी अध्यक्ष होते

शहरात ओला आणि सुका कचरा एकाच ठिकाणी टाकला जातो त्यामुळे दुर्गंधी पसरते परिणामी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंग कव्हेकर यांनी म्हटलं आहे लातूर महानगरपालिका कचरा व्यवस्थापनाचं सोंग करत असून याबाबत योग्य निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी ही माहिती दिली जालन्यातल्या एका शिक्षकाने शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्याबाबत तालुका ठाण्यात फिर्याद दिली होती